फिट इंडिया मोहिमेच्या पहिल्या वर्धापन दिनानिमित्त या संवादाचे आयोजन करण्यात आले आहे यासंवादादरम्यान उत्तम आरोग्य राखणारे लोक या वेळी उत्तम आरोग्यासाठी आवश्यक तया सूचना अनुभव सांगणार आहेत यामध्ये विराट कोहली मिलिंद सोमण ऋतुजा दिवेकर आदी सहभागी होणार आहे

आरोग्यासाठी व्यायाम आहार इत्यादीबाबत माहिती देण्याचा प्रयत्न याद्वारे केला जाणार आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ही मोहीम लोकांची मोहीम असल्याचे म्हटले असून भारताला एक सुदृढ राष्ट्र बनवण्यासाठी जनतेचा सहभाग महत्त्वाचा असल्याचं म्हटलं आहे गेल्या वर्षी ही मोहीम सुरू केल्यापासून फ्रीडम रन सायकलोथोन फिट इंडिया सप्ताह फिट इंडिया स्कूल विविध मार्गदर्शक उपक्रम राबवण्यात आले आहेत

लोकसभेत मंजूर झालेली विधेयक राज्यसभेतही मंजूर झाली असल्यानं वेळापत्रकाच्या आधीच सभागृहात कामकाज स्थगित करण्याचा निर्णय घेतल्याचं काल संसदीय कामकाज मंत्री व्ही मुरलीधरन यांनी राज्यसभेत सांगितलं त्यानुसार काल राज्यसभेतील नियोजित कामकाज झाल्यानंतर सभागृहाचं कामकाज संस्थगित करण्यात आलं

सदनाचं कामकाज शंभर टक्के क्षमतेनं झाल्याचंही त्यांनी नमूद केलं अशा कठीण काळातही अधिवेशनसाठी उपस्थित राहील्याबद्दल नायडू यांनी सदस्यांचे आभार मानले

लोकसभेचं कामकाजही अनिश्चित काळासाठी संस्थगित करत असल्याची घोषणा सभापती ओम बिर्ला यांनी केली

त्याचबरोबर कामगार कल्याणाच्या उद्देशानं मांडण्यात आलेल्या तीन कामगार विषयक विधेयकांनाही काल राज्यसभेत मंजूरी देण्यात आली

दीर्घकाळ प्रलंबित असलेली ही विधेयकं मंजूर झाल्यामुळे देशाच्या आर्थिक विकासाला गती देणाऱ्या औद्योगिक क्षेत्रातील कामगारांच्या विकासाचा मार्ग मोकळा झाला असून त्यामुळे कामगारांना वेळेवर वाजवी वेतन आणि कामाच्या ठिकाणी सुरक्षितता यांची हमी मिळणार आहे असं मोदी यांनी आपल्या या विषयीच्या ट्वीटर मालिकेमध्ये म्हटलं आहे सीआयआय संसदेत मंजूर झालेल्या तीन कामगार सुधारणा विधेयकांमुळे उद्योगांना व्यवसाय विस्तार करून रोजगार निर्माण करण्याची संधी मिळेल आणि भारत गुंतवणुकीचं प्रथम पसंतीचं ठिकाण बनेल असं औद्योगिक संघटना सीआयआय नं म्हटलं आहे यामुळे कामगार आणि उद्योजक दोघांसाठीही उद्योगांमध्ये चांगलं वातावरण तयार होईल असं मत सीआयआय नं व्यक्त केलं आहे

त्यांच्या निधनामुळे आज सर्व शासकीय आस्थापना आणि कार्यालयांवरील राष्ट्रध्वज अध्यावर उतरविण्यात येणार आहेत अंगडी कर्नाटकमधील बेळगावी मतदार संघातून चार वेळा खासदार म्हणून निवडून आले होते त्यांच्या निधनाबद्दल राष्ट्रपती उपराष्ट्रपती पंतप्रधान यांनी तीव्र दुःख व्यक्त केलं आहे अंगडी हे अत्यंत लोकाभिमुख दृष्टीकोन असलेले नेते होते आणि त्यांनी कर्नाटकातील आणि मतदारसंघातील जनतेसाठी अथक परिश्रम घेतले असं राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी आपल्या शोक संदेशात म्हटलं आहे तर अंगडी यांच्या निधनानं आपल्याला मोठा धक्का बसला असून आत्यंतिक दुःख झाल्याचं उपराष्ट्रपती एम वेंकय्या नायडू यांनी म्हटलं आहे अंगडी हे अत्यंत तळमळीचे आणि अपवादात्मक दुर्मिळ असे कार्यकर्ते होते त्यांनी भाजपा पक्ष म्हणून कर्नाटकमध्ये मजबूत होण्यासाठी अथक परिश्रम घेतले अशा शब्दात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या भावना ट्वीटरवर व्यक्त केल्या आहेत काश्मीर जम्मू काश्मीरच्या बडगाम जिल्ह्यात काल संध्याकाळी उशिरा एका राजकीय कार्यकर्त्याची गोळ्या घालून हत्त्या करण्यात आली

ते आपल्या घरी असताना त्यांच्या घरावर दहशतवाद्यांनी हल्ला केला आणि त्यांच्यावर गोळीबार केला त्यामध्ये ते गंभीररीत्या जखमी झाले होते त्यांना रुग्णालयात दाखल केलं असता डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं

केंद्रीय क्रीडा आणि युवक कल्याणमंत्री किरेन रीजीजू या कार्यक्रमामध्ये सहभागी होणार आहेत

हे बहुतांश पूल सामरिकदृष्ट्या अत्यंत महत्त्वाचे असून भारताच्या सीमावर्ती क्षेत्रामध्ये मोक्याच्या ठिकाणी तैय्यार करण्यात आले आहेत त्यामुळे अटीतटीच्या युद्धजन्य परिस्थितीत भरातील लष्कराच्या फौजा आणि शस्त्रास्त्रांची वाहतूक करणं सुकर होणार आहे या चं कार्यक्रमात राजनाथसिंह यांच्या हस्ते अरुणाचल प्रदेशमधील तवांग इथं नियोजित नेचीफू बोगद्याच्या कामाचे कोनशीला अनावरण होणार आहे

जागतिक आरोग्य संघटनेच्या सदस्य देशांच्या मंत्रीगण बैठकीत ते काल दूरदृश्य प्रणालीद्वारे बोलत होते संयुक्त राष्ट्रांच्या विविध समित्या आणि संलग्न संस्थांचे प्रतिनिधीही या बैठकीला उपस्थित होते

हवामान बदलाविषयीच्या आगामी महत्त्वाकांक्षी कृती आराखड्याविषयी यामध्ये विचारमंथन होणारआहे संयुक्त राष्ट्रांचे सचिव अँटेनिओ गुटेरस आणि ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांच्या हस्ते या परिषदेचं उद्घाटन होणार आहे

हवामान राजधानी दिल्ली आणि मुंबईमध्ये आज हवामान ढगाळ राहील मध्यम स्वरूपाच्या पावसाचीही शक्यता आहे चेन्नईमध्ये अधूनमधून पावसाच्या हलक्या सरींची शक्यता असून कोलकाता इथं एखाद दुसरी सर बरसण्याची शक्यता आहे जम्मू काश्मीर श्रीनगर लडाखमध्ये आकाश पूर्णपणे निरभ्र राहील तर गिलगीटमध्ये दुपारपर्यंत आकाश निरभ्र राहणार असून दुपारनंतर ढगाळ वातावराची शक्यता असल्याचं हवामान विभागानं म्हटलं आहे याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं नमस्कार